त्यामुळे बहुतांश जण घरीच विलगीकरणात आहेत असे आरोग्य विभागाने म्हटले आहे मात्र खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरण कक्ष तसेच नव्या बाधितांसाठी बेड्स वाढवले जात आहेत

त्यामुळे अशा रुग्णांना औषधे देऊन घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे

पुणे शहर आणि जिल्ह्यात वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी आज संपर्कमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे याबाबतचे सविस्तर आदेश लवकरच जारी केले जाणार आहेत महापौर मुरलीधर मोहोळ आयुक्त क्णाल क्मार आरोग्य प्रमुख डॉक्टर आशिष भारती खासदार वंदना चव्हाण यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी ती नियंत्रणात आहे त्यामुळे टाळेबंदी लागू करण्याचा तूर्त कोणताही विचार नाही मात्र लघू प्रतिबंधित क्षेत्र लागू करण्याचा विचार असुन त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे

हाही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे गेल्या आठवड्यापासून पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन पोलिसांच्या सहकार्याने नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारत आहे

मटारचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असल्याने बाजारात आज मालाला चांगला उठाव मिळाल्याने मटार महागला

आवक आणि मागणी स्थिर असल्याने सर्व फळभाज्यांचे भाव टिकून आहेत लोणावळा इथल्या आय

यामध्ये आरोग्य कर्मचारी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रामुख्याने समावेश आहे

सामन्याचा मानकरी म्हणून सुकृत करंदीकर यांना गौरवण्यात आलं आहे

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत